ते आज केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्याच्या खालोखाल शिक्षण कौशल्य संशोधन आणि नव्या कल्पनांवर जास्त लक्ष दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरुणांमधे आत्मविश्वासाची गरज आहे आणि या आत्मविश्वासाचा थेट संबंध त्यांचं शिक्षण ज्ञान आणि कौशल्याशी आहे असं ते म्हणाले

राजकारणासाठी मागच्या गोष्टींचा वापर केला जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस सुधीर मुनगंटीवार यांनीयावेळी म्हणाले नाशिक मधल्या बिरवाडी येथील दलित तरुणानं पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुद्रा देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला याप्रकरणी तातडीनं कारवाईची मागणी त्यांनी केली संध्याकाळपर्यंत निलंबन कारवाईचं आधासान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं जळगावमधे एका तरुणीला धाक दाखवत नग्न चित्रफीत करणाऱ्या पोलिसांवर तातडीनं कारवाई करायची मागणी स्थानिक आमदार ब्रेता महाले यांनी केली त्यावर नोंद घेतली या गृहमंत्र्यांच्या उत्तरानं सुधीर मुनगंटीवार चांगलेच भडकले त्यावर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून दोन दिवसात अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला याबाबत निवेदन करण्याचे निदेश सरकारला द्यावेत असा आग्रह उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे धरला त्यावर त्यांनी सरकार काळजी घेत आहे असं म्हॅटल्यावर सरकार काळजीवाहू आहे असा टोला लगावला विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी सुरू केली अखेर त्यात हस्तक्षेप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच सरकार निवेदन करेलअसं सांगितलं त्यानंतर गोंधळ थाबला

मात्र यात संबंधित मंत्र्यांचा सहभाग दिसत नसल्याचे नाना पटोले यांच्या उपप्रश्रात त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या आर्थिक स्थिती बेताची असणाऱ्या नगरपालिकांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला नसल्याबाबत भाजपाचे प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान शिंदे बोलत होते

ज्या विकासकामांचे कार्यादेश निघाले ती कामे थांबवली नाहीत जी कामे सुरू आहेत ती थांबू नयेत आणि प्राधान्यक्रमानुसार कामं व्हावीत अशीच सरकारची भूमिका असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासंदर्भात वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभराच्या चोविस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे यासंदर्भात रुग्णालयांनी वशिष्ट वेळेचा आग्रह न धरता आठवडाभर दिवसरात्र लसीकरण करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं आहे यामुळे लसीकरणासाठीची गर्दी टाळता येईल अधिकाधिक लोकांच लसीकरण करता येईल असंही ते म्हणाले हा निर्णय खाजगी तसंच सरकारी रुग्णालयात लागू राहिल केंद्राकडे लसीचा पुरेसा साठा असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या लसीकरण केंद्रांना तो वेळेवर पूरवला जाईल असंही डॉ हर्षवर्धन म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिजी या देशादरम्यान कृषी आणि संबंधित क्षेत्रातल्या कराराला मजूंरी दिली आहे या कराराद्वारे भारत आणि फिजी दरम्यान संशोधन विज्ञान आणि तंत्रज्ञान तज्ञाची सेवा देणं कृषी विकासासाठी पायाभूत सुविधाचा विकास दोन्ही देशातल्या संयुक्त प्रकल्पांना चालना देणं ह्यासंदर्भातल्या सहयोगाला प्राधान्य देण्यात आलं आहे भारत फिजी कार्यकारी गटाची स्थापना करायचं उद्धिष्टही निश्चित करण्यात आलं आहे भारत आणि फ्रान्सदरम्यान अक्षय ऊर्जासंदर्भात झालेल्या सामंजस्य कराराचा आढावादेखील आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला हा करार जानेवारी महिन्यात झाला असून त्यात सौर ऊर्जा पवन ऊर्जा तसंच हॉयड्रोजन आणि बायोमास ऊर्जेसंबंधी क्षेत्राचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनाच्या शूभेच्छा दिल्या आहेत वन्यप्राण्यांचं संरक्षण आणि जतन करणाऱ्यांना माझा सलाम आहे भारताचा वन्यप्राण्यांचा आलेख वाढत असून त्याचा आपल्याला अभिमान आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे दरम्यान भारतातून नामशेष झालेल्या चीता या प्रजातीला पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न असल्याचं पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं वन्यजीव दिनानिमित्त ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते

म्हणून हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे

एम एम आर डी ए आयुक्त हे पद प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचं असून आर

राजीव यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा हा प्राधिकरणामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी व्हावा म्हणून हा कालावधी वाढवला आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीतल्या आर

रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला

अनेक आंबेडकरी साहित्य संमेलनांचं संघटन प्रवर्तन आणि आयोजन करून प्रा मोरे यांनी आंबेडकरी चळवळीला कायम गतिमान ठेवण्याचं कार्य केलं चळवळीत त्यांचा कृतिशील सहभाग दलित पँथर चळवळीपासून तर खैरलांजी आंदोलनात कारावास भोगण्यापर्यंत राहिला मराठी साहित्याच्या अकादमिक क्षेत्रातही ते कार्यरत होते नागपूर यूनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे ते सह सचिव कार्यकारी मंडळाचे महत्वाचे सदस्यही होते राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किसन पाटील यांचं काल संध्याकाळी अल्प आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत